त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली सरकार स्थापनेबाबत प्रदेशभाजपा पक्षाच्या संसदीय मंडळाच्या निर्देशांची वाट पाहात असल्याचं काल सांगितलं जात होतं आणि केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी राज्यातले काही वरीष्ठ नेते दिल्लीला गेले आहेत मात्र आज अचानक येडियुरप्पा यांनी आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं आपणच सध्या विरोधी पक्षनेते असल्यानं विधीमंडळ पक्षाची बैठक घेण्याची गरज नाही असं ते म्हणाले मंत्रीमंडळाबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असं येडियुरप्पा यांनी सांगितलं देशाचं बदललेलं राजकीय धोरण तसंच भारतीय सैन्याचं उद्दिष्ट आणि पद्धती यातलं परिवर्तन यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश मिळाला आहे असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले यांचा उल्लेख करत सेनाप्रमुखांनी इशारा दिला की पाकिस्ताननं भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचं समर्थन चालूच ठेवलं तर अशा प्रकारची कारवाई पुन्हा केली जाईल द्रास इथे आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना जनरल रावत यांनी देशातर्गत तसंच बाह्य सुरक्षेशी निगडित अनेक मुद्यांचा उहापोह केला एकीकृत युद्ध समूह योजनेचा प्रस्ताव सरकारकडे देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे असंही रावत यांनी स्पष्ट केलं शांतता काळात तिन्ही दलांचं एकत्रीकरण केल्यास चांगला समन्वय साधला जाऊन चांगला परिणाम दिसू शकेल असं रावत म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वुहान इथे झालेल्या बैठकीनंतर चिनी सैन्यालाही सुस्पष्ट संदेश मिळाला आहे त्यामुळे नियंत्रण रेषेवरची परिस्थिती चिघळणार नाही याकडे लक्ष दिलं जात आहे

ऑपरेशन विजय या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

पुनर्स्मरण प्रसन्नता आणि पुर्नस्थापना ही यंदाच्या कारगिल युद्वाची संकल्पना आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जम्मू कश्मीरच्या द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मृति स्थळी जाऊन शहीदांना श्रद्वांजली वाहतील या प्रसंगी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत एअर मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ आणि अँडमिरल करमबीर सिंह हे उपस्थित असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत शहीदांच्या स्मृतींना वंदन करुन श्रद्वांजली वाहतील

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल बिपिन राव यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर विजय ज्योत प्रज्वलित करुन शहीदांना श्रद्धांजली वाहिली

विजय दिवसाचा मुख्य कार्यक्रम कालपासून सुरु झाला असून तो उद्यापर्यंत चालेल नवी दिल्लीत माणेकशॉ केंद्रात यानिमित्तानं होणाऱ्या चर्चासत्रात आजी माजी सैनिक सहभागी होणार आहेत

हे विधेयक कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही त्याकडे राजकीय चष्म्यातून बघू नये असं ते म्हणाले या विधेयकाला विरोध करताना काँप्रेस नेते आधिररंजन चौधरी यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयानं त्रिवार तलाकसाठी शिक्षेची तरतूद करायला सरकारला सांगितलं नव्हतं

बिजूजनता दलानं या विधेयकाला पाठिंबा दिला मात्र सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या संयुक्त जनता दलानं विधेयकाला विरोध केला काँप्रेस तृणमूल काँप्रेस द्रमुक बसपा आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ सभात्याग केला

हे अंतराळ यान सर्व निकंषावर उत्तम काम करत आहे असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे

केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

गुजरात केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी गौरव दहिया यांच्याविरुद्ध एका महिलेनं केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं सनदी अधिकारी सुनैना तोमर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे दहिया यांनी आपल्याला त्याच्याशी चोरुन लग्न करायला भाग पाडलं आणि नंतर एका मुलीला जन्म दिल्याबद्दल छळ केला असा आरोप या महिलेनं दहिया यांच्यावर केला आहे चौकशी समिती आपला अहवाल महिनाभरात राज्य सरकारला सादर करणार आहे आसाममधल्या काही ठिकाणची पूरस्थितीही अद्याप चिंताजनक आहे भूतानमधल्या कुरिशू धरणातलं अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बारपेटा बक्सा इथल्या परिस्थितीवर प्रशासनानं बारीक लक्षं ठेवलं आहे असं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा राजोरिया यांनी सांगितलं बिहारमधल्या दरभंगा आणि सीतामढी जिल्ह्यांमधली पूरस्थिती अधिक बिकट झाली आहे बागमती आणि अधवारा समुहातल्या नद्यांचं पाणी शहरी भागात घुसल आहे कोसी आणि महानदा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दलांनी बचतकार्य हाती घेतलं असून पूरग्रस्तांना जीवनावश्यक सामग्री पुरवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स देखील तैनात करण्यात आली आहेत

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बी साईप्रणीत याने आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली

उपांत्य फेरीत साईप्रणीतचा मुकाबला जपानच्या केन्टो मोमोटा याच्याशी होईल महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या पी

सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होईल विहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षादलाच्या जवानांनी काल तीन नक्षलवाद्यांना कठर्नान घातल सतनादीया जंगलामधे सुरक्षादलाच्या शोधमोहिमे दरम्यान ही चकमक झाली

अरुणाचल प्रदेशमधे मलेरियाग्रस्त रुग्णांची संख्या झपाटयानं कमी होत आहे

अरुणाचल प्रदेशमधल्या सुबानसिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवस चाललेल्या राष्ट्रीय जनुकीय रोग नियंत्रण कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली